ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्या पूष्पा भावे अनंतात विलीन टपाल खाते पुरर्कार कोरोनामुळे देशात टाळेबंदी असतानाही टपाल खात्यानं मोलाची कामगिरी बजावली याबद्दल बेस्ट लॉजिस्टिक सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून टपाल खात्याला हेल्थगिरी प्रस्कारानं गौरवण्यात आलं आहे इंडिया ट्रडे तर्फे गांधी जयंतीला टपाल खात्याला हा प्रस्कार देण्यात आला केंद्रिय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी या प्रस्काराची घोषणा केली कोरोनासारख्या संकट काळात टपाल कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता पत्र पार्सल मनीऑर्डर औषधं सर्वापर्यंत पोहोचण्याचं काम केलं त्यामुळे टपाल विभाग कौतुकास पात्र आहे असं डॉ हर्षवर्धन यावेळी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील टपाल खात्याला शूभेच्छा दिल्या आहेत टाळेबंदीच्या काळात टपाल खात्यानं औषधांसहीत व्हेंटीलेटर पीपीई कीट देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले कोकणातून आंबे भाज्या फळं यासह दहा लाख लोकांना जेवणाचे डबे पोहोचवले असं हा प्रस्कार स्वीकारताना टपाल विभागाचे सचिव प्रदीप्तो क्रमार बिसोई म्हणाले टपाल खात्यासोबतच भारतीय रेल्वे ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया स्पाईसजेट लिमिटेड आणि ऑल कार्गो लॉजिस्टिक्स् आदींना यावेळी पूरस्कार देण्यात आला रेल्वेमंत्री केंद्र सरकारनं आणलेल्या नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांची वर्षानुवर्षांची अडवणूक संपली आहे या कायद्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीचं स्वातंत्र्य मिळाल्याचं रेल्वे मंत्री पीयूष गोयल काल म्हणाले ते काल मुंबईत शेतकरी प्रतिनिधी आणि भाजप नेत्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते केंद्रात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना शेतीबाबत मुख्यमंत्र्यांची समिती नेमण्यात आली होती या समितीच्या शिफारसी आणि स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाची या कायद्यांमुळे अंमलबजावणी होणार असल्याचं गोयल यांनी सांगितलं

मोर्शी वरुड भागातील संत्रा वाहतुकीसाठी ही सेवा सुरू करता येईल का याची चाचपणी गेल्या महिन्याभरापासून सुरु होती

गडकरी मातीच्या आकर्षक डिझाईनच्या वस्तूंना प्रचंड मागणी आहे मातीच्या परंपरागत वस्तू तयार करताना मूल्यवर्धन करून कुंभार समाजाने मातीच्या उत्तम डिझाईनच्या वस्तू तयार करून स्वतचं उत्पन्न वाढवावं आणि विकास साधावा असं आवाहन केंद्रीय सूक्ष्मलघु आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे एमएसएमई आणि खादी ग्रामोद्योग आयोगातर्फे क्भार समाजाच्या प्रुष आणि महिलांना प्रशिक्षण आणि स्वयंचलित चाकं वितरण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना गडकरी काल नागप्रात बोलत होते सॅम पित्रोदा जगामध्ये वाढत चाललेली अशांतता आणि वर्चस्ववाद हे मानवतेला अत्यंत धोकादायक असून शांततेतूनच सर्वांची प्रगती होत असते मात्र या शांततेसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दाखवलेल्या आदर्श विचारांची आणि तत्वांची जगाला गरज असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि राजकीय विश्लेणषक सॅम पित्रोदा यांनी केलं आहे अहमदनगर इथं जय हिंद लोक चळवळीच्या वतीने आयोजित ग्लोबल कॉन्फरन्समध्ये ते जागतिक शांतता स्संवाद व प्रगती या विषयावर बोलत होते

त्यासाठीची आचारसंहिता काल जारी करण्यात आली काय आहे ही आचार संहिता ते स्पष्ट करणारा हा वृत्तांत हॉटेलं सुरू होणार असली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपहारगृहात फक्त शिजवलेले अन्नपदार्थ ग्राहकांना द्यावेत कच्चे आणि थंड पदार्थ असलेले सॅलडसारखे पदार्थ मेन्यू कार्ड मध्ये नसावेत असं आज जारी केलेल्या एसओपी मध्ये नमूद करण्यात आलं आहे उपाहारगृहांच्या प्रवेशद्वारावरच ताप सर्दी खोकला अशा कोरोनाच्या लक्षणांची तपासणी करण्यात यावी कोणतीही लक्षणं नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश यावा फक्त खातानाच तोंडावरचा मास्क बाजूला करण्याची परवानगी असून अन्य वेळेला मास्क लावणं बंधनकारक आहे उपाहारगृहाबाहेर प्रतीक्षा करताना ग्राहकांनी शारीरिक अंतराचं पालन करावं उपाहारगृहांत हॅन्ड सॅनिटायझर ठेवणं अनिवार्य आहे देयकाचे पैसे रोखीनें देण्याऐवजी डिजिटल पेमेन्टला प्राधान्य द्यावं रोखीने व्यवहार करताना आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी अशा सूचना प्रमाणित कार्यप्रणालीत देण्यात आल्या आहेत उपाहारगृहाचं फर्निचर रेस्ट रूम आणि हात धुण्याची जागा वेळोवेळी स्वच्छ करावी काउंटरवर ग्राहकांशी संवाद साधताना मध्ये काचेचा अडसर असावं उपाहारगृहात प्रवेश आणि बाहेर जाण्याचे मार्ग वेगळे असावेत सीसीटीव्ही कॅमेरा कार्यरत असावेत अशा सूचना करण्यात आल्या आहेत

गांधीजी हे धर्म पंथ आणि देशाच्या सीमांपलीकडे सर्व जगाकरिता सर्वमान्य नेता होते त्यांनी आपल्या जीवन प्रवासातून सत्य आणि अहिंसा हा संदेश दिला गांधीजींचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहेअसे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं वर्धा शहरात गांधीजयंती सप्ताहानिमित्त काल भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाचा हा वृत्तांत माणसाचं अंतरंग उजळून टाकणारा विचार देणार्याप गांधीजींना काल वर्धेकरांनी अनोखी आदरांजली अर्पण केली शहरातील शैक्षणिक सामाजिक तसेच सांस्कृतिक सघटनांनी चौका चौकात मातीपासून तसेच गायीच्या शेणापासून बनविलेले दीप लावून गांधी जयंती निमित्त दीपोत्सव साजरा केला यामुळे सर्व शहर उजळून निघाले होते दीपोत्सव सोहळ्याचा शुभारंभ महात्मा गांधी राष्ट्रीय हिंदी विश्वेविद्यालयातील गांधी हिल्सह वर दीप प्रज्व् सोलनाने झाला महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि राजस्थान चे राज्यपाल कलराज मिश्र या दीपप्रज्वलन सोहळ्यात मंबई आणि जयप्रातून ऑनलाईन सहभागी झाले होते विद्यापीठाच्या गालिब सभागृहात आयोजित समारंभात वर्धा जिल्हयाचे संपर्कमंत्री सुनील केदार खासदार रामदास तडस विद्यापीठाचे कुलाधिपति कमलेश दत्तक त्रिपाठी उपस्थित होते दीपोत्सवाला वर्धेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आकाशवाणी बातम्यांसाठी वर्ध्याहून आनंद इंगोले यांच्यासह सुरेखा जोशी पुणे वर्ड पार्लमेंट सुंदर समाज निर्मितीसाठी अध्यात्माचा अंध विश्वास आणि विज्ञानाचा विनाशासाठी उपयोग करू नये अशांती आणि दहशतवादाच्या छायेत असलेल्या समाजाला शांती हवी असेल तर सर्वांनी अध्यात्माच्या मार्गावर चालून प्रेम आणि अहिंसेचा आधार घ्यावा असं आव्हान छत्तीसगडच्या राज्यपाल अनस्या उइके यांनी केल गांधीजयंती सप्ताहाचं औचित्य साधून पुण्यातील एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे जागतिक विज्ञान धर्म आणि तत्त्वज्ञानावर आधारित सहाव्या विश्व संसदेचं काल ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी प्रम्ख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या परराष्ट्र व्यवहार राज्य मंत्री व्ही म्रलीधरन आणि जगविख्यात संगणकतज्ञ डॉ विजय भटकर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते

व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढणारा सर्वसामान्यांवरच्या अन्यायाविरुद्ध उठणारा हक्काचा आवाज आज शांत झाला आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनीही पुष्पाताईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे विद्यार्थीदशेपासून राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी पुष्पाताईंचा संपर्क होता संयुक्त महाराष्ट्र आंदोलन गोवामुक्ती आंदोलन अशा सत्याग्रहांमध्ये त्यांनी भाग घेतला होता स्वातंत्र्योत्तर काळात महागाईविरोधी आंदोलनाचा भाग असलेल्या लाटणे मोर्चात त्या हिरिरीने सहभागी झाल्या होत्या गिरणी कामगार संघर्ष असंघटित कामगार चळवळ स्त्रीवादी चळवळ दलित स्त्रियांची संघटना अंधश्रद्वा निर्मूलन अशा अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता सामाजिक कृतज्ञता निधी या सामाजिक कार्यकर्त्यांना मानधन देणाऱ्या उपक्रमामध्ये पुष्पाताई सतत अग्रभागी असत

वन्यजीव सप्ताह कोकणात पर्यावरण राखायचं असेल तर इथली पर्यावरणपूरक संस्कृती प्रनर्जीवित करायला हवी पर्यावरणाच्या समृध्दीतून रोजगाराचा मार्ग दाखवणारा आकृतीबंध उभं केल्यास हे सहज शक्य आहे असं मत ज्येष्ठ पत्रकार शिवप्रसाद देसाई यांनी व्यक्त केलं वन्यजीव सप्ताहानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित पर्यावरण जागृती वेबिनारमध्ये ते बोलत होते सावंतवाडीच्या वाईल्ड कोकण या संस्थेनं या वेबिनारचं आयोजन केलं आहे कोकणात खासगी वनांचं क्षेत्र जास्त आहे केवळ प्रबोधन करून पर्यावरण राखणं कठीण आहे त्याऐवजी या संपन्न पर्यावरणातून लोकांना रोजगाराचा मार्ग दिसला तर हे सहज शक्य आहे पर्यटन हा यावरचा उपाय आहे असं देसाई यावेळी म्हणाले

अटक नाशिक शहरालगतच्या लष्कराचं महत्वाचं प्रशिक्षण केंद्र असलेल्या देवळाली कॅम्प इथली संवेदनशील आणि प्रतिबंधीत क्षेत्रातील छायाचित्रं काढून ती पाकीस्तानमधील व्हॉटस ऍप ग्र्पवर पाठवणाऱ्या एका व्यक्तीला काल नाशिक पोलीसांनी अटक केली बिहारमधल्या गोपालगंज इथला एकवीस वर्षाचा तरुण संजीवक्मार देवळाली कॅम्पच्या लष्करी हद्दीत सुरू असलेल्या बांधकामाच्या साईटवर हा युवक काम करतो

आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तृम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमरुकार